या आमदारांवर झालेल्या कारवाईमुळे या राज्यातलं काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीचं सरकार कोसळलं होतं

केंद्रिय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मसुद्याला मंजूरी देण्यात आली देशाचं हित लक्षात घेऊन हे विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येईल अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना दिली

अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू बौद्ध जेन पारसी आणि ख्रिश्वन समाजातल्या लोकांचा समावेश असेल या सहा समाजातल्या लोकांसाठी या आधी असलेली अकरा वर्ष वास्तव्याची अटही शिथिल करून ती सहा वर्षांवर आणण्यात आली आहे हे विधेयक लोकसभेत मंजूर झालेलं असलं तरी याला राज्यसभेची मंजूरी अद्याप मिळालेली नाही या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता असून या विधेयकाला काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांसह शिवसेनेचाही विरोध आहे

हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत संमत झालं होतं

त्यामुळे या वसाहतीमधल्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तांची मालकी हस्तांतरण आणि गहाण प्रक्रियेचा अधिकार मिळणार आहेत

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षणाला आणखी दहा वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला सुरुवातीला दहा वर्षांसाठी करण्यात आलेली ही तरतूद दर दहा वर्षांनी वाढवण्यात आली आहे

राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या एम एम

च्या माध्यमातून हा कांदा मागवला जाणार आहे

एम

ला युरोपीय महासंघ आणि तुर्कस्थानमधून आणखी कांदा आयात करण्यासाठी नवीन निविदा काढण्याचे निर्देश दिले आहेत

या कांद्याची आयात आणि वितरणासाठी एक समन्वय समिती गठीत केल्याचं मंत्रालयातून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे सध्या भावावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारतर्फे विविध पावलं उचलली जात आहेत असं अर्थमंत्री सितारामन यांनी सांगितलं कांद्याच्या साठवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोदामांच्या निर्मितीला चालना दिली जाणार आहे तसंच आयातीवर निर्बंध आणले जातील असंही त्या म्हणाल्या श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाघ्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत गेली अनेक शतके मालदीव आणि श्रीलंकेची मैत्री आहे हे संबंध आणखी दृढ करण्यासाठी आपण श्रीलंका भेटीवर जात आहोत असं शाहिद यांनी सांगितलं या दौऱ्यात शाहिद हे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि प्रधानमंत्री महींदा राजपक्षे यांना भेटणा आहेत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणवरदने यांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहे नेपाळमध्ये सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धामध्ये काल चौथ्या दिवशी भारतानं यजमानांना मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली

त्यामध्ये अँथलेटिक्स स्पर्धेतल्या पाच सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण दहा पदकांचं मोलाचं योगदान आहे नेमबाजीमध्ये अन्नू राज गौरी शेरन आणि नीरज कुमार यांनी सांधिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं वैयक्तिक प्रकारातही अन्नू राजनं सुवर्ण तर गौरीनं रौप्य पदक मिळवलं खो खो स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघानं सुवर्णपदकं मिळवली ट्राएथलॉनमध्ये भारतानं फोर बाय फोर मिश्र रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावलं तायकोवांदो क्रीडा प्रकारात तीन सुवर्णपदकांसह भारतानं सहा पदकांची कमाई केली टेबल टेनिसमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीमध्ये भारतानं सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली बॅडमिंटनमध्ये आठ भारतीय बॅडमिंटन पटूंनी एकेरी आणि दुहेरी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत आठ पदकं निश्वित केली आहेत उपांत्य फेरीचे सामने उद्या होणार आहेत काश्मीर गटाच्या नावाने अन्य देशांमध्ये सुरु केलेल्या संघटनांच्या विरोधात संबंधित देशांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी भारतानं केली आहे या संघटना हिंसा घडवण्यासाठी अप्रेसर आहेत असंही भारतानं आपल्या आवाहनात म्हटलं आहे अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन यांनी लोकसभेत एका प्रशाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली असे गट अन्य देशांमध्ये सुरु करण्याचे आदेश पाकिस्तानचे पस्राष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिल्याचं या उत्तरात म्हटलं आहे या गटांमुळे वैशिक शांतता धोक्यात आली आहे

शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यास मनाई केल्यामुळे केरळच्या महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विनंती अर्जावर पुढच्या हफ्त्यात सुनावणी घेण्यास न्यायालयानं आज होकार दिला सर्व वयोगटातल्या महिलांना या मंदिरात प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नंतरही या महिलेला प्रवेश नाकारण्यात आला कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे आज काँग्रेसनं सरकार विरोधात संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्या समोर प्रदर्शनं केली आणि सरकार विरोधात घोषणा दिल्या माजी अर्थमंत्री पी चिदंबरम देखील या आंदोलनात सामील झाले होते मुंबईच्या विशेष न्यायालयानं नीरव मोदीला आज आर्थिक घोट्ळयातला फरार गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे पंजाब नॅशनल बँकेतल्या आर्थिक घोटाळ्यातल्या या प्रमख आरोपीविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयानं आज त्याला फरार म्हणून जाहीर केलं